खतं आणि कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा कृषी मंत्र्यांचा इशारा चीन चीनसोबतच्या सीमेवर सडेतोड उत्तर देण्यासाठी सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे भारतानं या सीमेलगत हवाई क्षेत्र तसंच धोरणात्मक मार्गांवर लढाऊ विमानं यापूर्वीच तैनात केली असून ती सतत टेहळणी करत आहेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत तैनातीसाठी हजारो अतिरिक्त सैनिक पाठविण्यात आले आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल नवी दिल्लीत सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सेना दल प्रमुखांसोबत चीनसोबतच्या सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी चीनच्या आक्रमकतेचा कठोरपणे सामना करण्याचे निर्देश त्यांनी सैन्य दलांना दिले चकमक उडाल्यास शस्त्राचा वापर न करण्याच्या आधीच्या नियमांना भारतीय सैनिक आता बाध्य राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं

जगभरात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा योग दिवस विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा एकमेकांना जोडणारा आणि सोबत देणारा आहे आणि हाच खरा योग असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काल संबोधित करताना केलं प्राणायामाचा उपयोग कोरोनाविरुद्ध रोग प्रतिकार शक्ती बळकट करण्यात विशेष होऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात आयोजित योगवर्गात कर्मचाऱ्यांसोबत योगासन केली सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तान आणि बांग्लादेशसोबतच्या सीमांवर काल या दिनानिमित्त योगासनांची प्रात्यक्षिके केली या दलामध्ये सुमारे पाच हजार योग प्रशिक्षक असून सैनिकांचं मानसिक बळ टिकवून ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रशिक्षण देत असतात योग दिनाच्या राज्यातील बातम्यांवर आधारित हा वृत्तांत ऐकूया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिन काल राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहांत ऑनलाईन पध्दतीनं साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपापल्या कुटूंबियांसमवेत योग करत आपले व्हिडीओज आणि फोटोज सोशल मिडियावर शेअर केले

अमरावती शहर पोलिस दलात कार्यरत असणारे प्रवीण आखरे यांनी पाण्यावर तरंगत करण्याचे योगाचे विविध प्रकार सादर केले

भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि आयुष विभागानं एक मिनिटाच्या ऑनलाइन प्रात्यक्षिक सादरीकरणाची स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेलाही जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला अहमदनगर जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटनेच्या वतीनं काल घरोघरी योग कुटुंबासह योग या संकल्पनेच्या आधारे फेसबुक तसंच इतर ऑनलाईन माध्यमांचा वापर करत योगसाधना कोली राष्ट्र सेविका समिती पतंजली योग समिती तसंच महाविद्यालयांच्या भौतिकशास्त्र विभागानं योग दिनाची ऑनलाइन प्रात्यक्षिकं सादर केली आणि योग प्रेमींना त्यामध्ये सहभागी करून घेतलं

आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मंजुषा गायधनी पुणे योग प्रश्नमंजषा शालेय अभ्यासक्रमात योग विषयाचा समावेश करण्याच्या अनुशंगाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं ऑनलाईन योग प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरु केली आहे

विविध योग पद्धतींबाबत अधिकृत स्रोतांकडून सर्वसमावेशक माहिती मिळवण्यासाठी मुलांना प्रेरित करण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे

सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाईल

मात्र पावसाचे ढग असलेल्या शहरांमध्ये लोकांना या दुर्मिळ घटनेचा अनुभव घेता आला नाही अनेक शहरांमध्ये विज्ञान केंद्र आणि हौशी खगोलप्रेमींनी दुर्बिणी आणि सावल्यांद्वारे लोकांना सूर्यप्रहण पाहता येण्याची सोय केली होती नाशिक शहरातील विविध भागांमध्ये खगोल प्रेमी विज्ञान प्रेमी आणि शिक्षण संस्थांच्या वतीने सूर्यग्रहणाचे अवलोकन करण्यात आले तसेच या संदर्भातील माहितीही मुलांना देण्यात आली शहरातील गोदाकाठी रामकुंड परिसरात अनेक धार्मिक नागरिकांनी सूर्यग्रहणाच्या काळात देवधर्म तसेच जप केले आणि ग्रहण संपल्यानंतर गोदा स्नान केले महाराष्ट्र अंधश्रद्वा निर्मूलन समितीच्या वतीने ग्रहणा संदर्भातील अंधश्रद्वा दूर करण्यासाठी रामकुंड परिसरामध्ये ग्रहण पाहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती लातूरमध्ये सूर्य ग्रहण दर्शनाची पूर्वतयारी वेबिनारच्या माध्यमातून करण्यात आली होती त्यामुळे ग्रहणाच्या संदर्भात खूप जागृती झाली होती ग्रहण उघड्या डोळ्यांनी न बघता पिन होल कॅमेरा आणि बॉल मिरर च्या साह्याने सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर प्रक्षेपित करून घेऊन बघितल्यामुळे सर्वांचे डोळे सुरक्षित राहिले या प्रकारचा अनुभव यापूर्वी कधीच घेतला नव्हता परंतु शास्त्रीय परिभाषेतून ग्रहण कसे पाहायचे हे सांगण्याची व्यवस्था लातूर विज्ञानकेंद्राने केली होती अशी माहिती लातूर विज्ञान केंद्रांचे सचिव डॉ अजय महाजन यांनी दिली या वर्षातलं पहिलं खंडग्रास सूर्यप्रहण रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नागरिकांना ढगाळ वातावरणामुळे पाहता आलं नाही ग्रहणाच्या सुरुवातीला रत्नागिरीत आकाश निरभ्र होतं पण नंतर ढग दाटून आले त्यामुळे ग्रहण पाहण्याचा आनंद लुटता आला नाही चिपळूण आणि गुहागर परिसरात काही नागरिकांनी मात्र पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहिलं आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह दीपा भंडारे पुणे

बाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढती आहे

भुसे इशारा शेतकऱ्यांना खते बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे काल स्वत शेतकरी बनून औरंगाबाद इथल्या एका दुकानात गेले खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे भूसे यांनी सांगितले या प्रकाराने व्यथीत झालेल्या कृषिमंत्र्यांनी औरंगाबाद इथल्या गूणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या आणि दुकानातूनच कृषि विभागाच्या सचिवांना द्रध्वनी करून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या राज्यभरातील कृषि निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खतं बियाणं घेण्याची सक्ती करू नये शिल्लक असतानाही यूरिया शेतकऱ्यांना न देणं याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे शेतकरी आत्महत्त्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे इथं बनावट बियाणांचं प्रकरण अद्याप ताजं असताना वसाड गावातल्या एका शेतकऱ्यानं काल आत्महत्या केली त्यांनी पेरलेलं कपाशीचे बियाणं न उगवल्यानं हवालदिल होऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे बनावट बियाणं विकणाऱ्यांवर शासनानं त्वरीत कारवाई करावी अशी मागणी विभागातील शेतकरी करत आहेत सांगली परस्थिती अहवाल सांगली कोल्हापुरात गेल्या वर्षी आलेल्या महापूराशी अलमट्टी धरणाचा संबंध नाही असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी नंदकुमार वडनेरे यांनी सांगली इथं काल प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं महापूराचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल वेळेत तयार झाला होता पण कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानं सर्व यंत्रणा त्याच कामात लागली होती त्यामुळे महापूर अभ्यास समितीचा अहवाल मार्चपूर्वी सादर करता आला नाही हा महापूर येण्यास केवळ धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन कारणीभूत नाही तर गेल्यावर्षी पावसाने शंभर वर्षातील उच्चांक मोडला हे पाणी धरणं आणि नद्यांच्या क्षमतेत सामावू शकले नाही अशावेळी धरणातील पाणी सोडले नसते तर धरणे फुटली असती आता सरकारने अभ्यास समितीच्या शिफारशीवर उपाय योजना केली पाहिजे असं वडनेरे यांनी सांगितले अतिवृष्टी आणि नाल्यावरील अडथळे यामुळे समस्येत भरच पडली असंही त्यांनी नमूद केलं

हिंदी विषय घेऊन स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हिंदीच्या सराव चाचण्या या ऍपद्वारे आपल्या मोबाईलवरुन घेऊ शकतात

झूम एप महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व नागरिकांना विशेष करून झूम एप वापरणाऱ्यांना हे एप वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे

सायबर भामट्यांनी झूम एप सदूश काही मालवेअर आणि खोटी एप्स बनवली आहेत ती डाऊनलोड केली तर तुमच्या सर्व मिटिंग्ज रेकॉर्ड होतील आणि तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते आणि तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात असा इशारा या विभागानं दिला आहे हवामान कोकणात कालही सर्वत्र पावसानं हजेरी लावली अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची उपस्थिती होती विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला काही तर खान्देशाला तुरळक ठिकाणच्या पावसावरच समाधान मानावं लागलं पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मात्र जोरदार सरींनीही हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात सर्वत्र तर विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार